हे सरकार स्वार्थाचं सरकार असल्याचं विरोधी पक्ष नेत्याचा आरोप

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशाना दरम्यान विधानसभेत आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सरू झाली असन या चर्चे दरम्यानं सत्ताधारी आणि विरोधीपक्षांच्या सदस्यांमध्ये शाब्दीक वादांग निर्माण झाले विरोधीपक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी सभागृहात एका वृतपत्रातील मथळे वाचनू राष्ट्रवादी कॉग्रेसपक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला यावर सताधरी पक्षांच्या सदस्यांनी अक्षेप घेतला जी व्यक्ती सभागृहाशी संबंधीत नाही त्यांबाबत केलेलं व्यक्त्वं काजकाजत घेवू नये अशी अध्यक्षांकडे मागणी केली राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चेसाठी विधानसभा अध्यक्षांनी साडेचार तासांचा वेळ निर्धारित केला

राज्यपालांचं अभिभाषण हे सरकारच्या वाटचालीवर प्रकाश टाकणार असतं परंतू या अभिभाषणातून सरकाची दिशाच लक्षात येत नसल्याचा आरोप केला

आज सकाळी विधानसभेच कामकाज सुरू होताचं विरोधीपक्षाच्या सदस्यांनी सभागृहात मुख्यमंत्रयासह एकही मंत्री हजर नसल्यानं गदारोळ केला भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधिर मुनगंटीवार यांनी सभागृहात एकही मंत्री हजर नसल्याचा मुद्या उपस्थित करून नागपूरचे महापौरांवरील काल झालेल्या गोळीबाराचा प्रश्न उपस्थित केला विधानसभेचं अधिवेशन स्रू असतांना शहरात अशा प्रकारे हल्ला होणे हे सरकारचं अपयश असल्याचा अरोप केला

विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटळली त्यामुळे सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला या गदारोळामुळे अध्यक्षांनी विधानसभेचं कामकाज पाच मिनीटांसाठी तहकुब केलं

नागपूरात सुरू असलेलं राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या तिस या दिवशी विधानसभेच्या सभागृहात कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नागरिकता संशोधन कायदा राज्य सरकारने लागू करू नये असे विधान केल्यानं विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ केला या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज दहा मिनीटांसाठी तहकुब करावं लागलं याबाबात अधिक माहिती देते आहे आकाशवाणीचे प्रतिनिधी मनोज सोनोने बाईट आज कॉग्रेस पक्षाचे आमदार अशोक चव्हाण यांनी नागरिकता नसभेत यदयावरून देशात मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला असून त्याविरुध्द निदर्शने होत असत हाराष्ट्रात हा कायदा लागू करण्यात येव् नये हा कायदा असंवैधानिक असल्याचा आरोप यावरून विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक झाले

देवेद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला

सकाळच्या विशेष सत्रात लक्षवेधी सूचना घेण्यात आल्या तर दुसऱ्या सत्रात विरोधकांनी अनेक म्दद्यावर सरकारला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काम थांबवावं लागलं मराठीच्या प्रश्नावर सरकारकडून ठोस उत्तर न आल्यानं विरोधकांनी निषेध करीत सभात्याग केला

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गडचिरोली इथं महिला बचत गटाच्या सौर उर्जा प्रकल्पाचे उदघाटन केले या व्यतिरिक्त त्यांनी विदयार्थी आणि रुग्णांसोबत संवाद साधला याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे साऊंड बाईट पाल भगतसिंह कोश्यारी हे आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते सौरउर्जा प्रकल्पाचे उद्घाटन कोश्यारी यांच्या हस्ते झाले

यावेळी काही विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले

दुपारी राज्यपाल कोश्यारी यांनी गडचिरोली येथील महिला आणि ल रुग्णालयाची पाहणी करुन रुग्णाशीही संवाद साधला

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणक ठरल्या वेळेत घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज हिरवी झेंडी दिली आरक्षणाचा बाबतचा निर्णय मात्र निवडणुकीनंतर घेण्यात येईल असेही मत न्यायालयाने नोंदविल्याचे याचिकाकर्त्याने सांगीतले

सहा महिने विदयमान पदाधिका यांना मुदतवाढ दिल्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयाने पदाधिका यांच्या नियुकत्या रद्द करुन प्रशासकांची नेमणूक केली यामुळे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केपेक्षा कमी होत नाही तोपर्यंत निवडणूका होणार नाहीत अशी शक्यता होती विदर्भातील रुग्णांची सोय व्हावी म्हणून नागपूरच्या हैद्राबाद येथील म्ख्यमंत्री सचिवालयात म्ख्यमंत्री वैदयकीय सहायता निधी कक्ष पून्हा सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी दिल्या आहेत मध्यंतरी राष्ट्रपती राजवटीच्या काळात या कक्षाचे कामकाज बंद होते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकासकामांसाठी कोणतीही स्थगिती कुठल्याही कामांना दिली नसून प्रगतीपथावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील

तसेच चंद्रप्रसह गडचिरोली गोंदिया नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये कृषी पंपांना दिवसा ओलीत करण्यासाठी वीज प्रवठा उपलब्ध करण्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल असे प्रतिपादन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले

बी एस ई

आपल्या नैसर्गिक कसदार अभिनयाच्या जोरावर सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ श्रीराम लागू यांचं काल रात्री पृण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

लागू यांनी मराठी चित्रपट सृष्टीसह हिंदीत ही आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडली अभिनयाबरोबरच त्यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लाग् यांच्या निधनाबददल शोक व्यक्त केला आहे डॉक्टर लागू हे प्रखर आणि वैविध्यपूर्ण अभिनयाचं मूर्तिमंत रूप होते असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रकाश जावडेकर यांनी शोक व्यक्त केला भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज विशाखापट्टणम इथं खेळला जात आहे पाहण्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला

त्यात रोहित शर्मा आणि के

राहल या दोघांनी शतक झळकावलं तर एस

अय्यर यानं अर्धशतक करून आपलं योगदान दिलं

दरम्यान उभय संघादरम्यान तिसरा आणि अंतिम सामना कटक इथं येत्या ब्धवारी खेळला जाणार